ब्रेक द चेन मख्यमंत्री आवाहन संपूर्ण राज्यात संचारबंदी लागू झाली असून कोरोना विरुद्धच्या लढ्यातील ब्रेक द चेन मोहिमे अंतर्गत लागू करण्यात आलेल्या नव्या निर्बंधांचं काटेकोर पालन सुरू झालं आहे सर्वच जिल्ह्यांमधे जिल्हा प्रशासनानं जनतेला निर्बंधांचं पालन करून प्रशासनास सहकार्य करावं असं आवाहन केलं असून जागोजागी नाकाबंदीसह चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल ही नवी टाळेबंदी लागू होण्याआधी राज्यातील सर्व विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी पालिका आयुक्त तसंच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची दूरदृष्यप्रणाली मार्फत बैठक घेतली गेल्या वेळेस आपण कोरोनाचा संसर्ग रोखून दाखविला होता मात्र आताची परीक्षा अधिक कठीण आणि आव्हानात्मक आहे त्यामुळे ब्रेक दि चेन मधील निर्बंधांची अतिशय काटेकोरपणे अमलबजावणी होईल याकडे सर्व जिल्हाधिकारी आणि पोलीस यंत्रणेनं लक्ष द्यावं असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी या बैठकीत दिले कोणत्याही परिस्थितीत आपल्याला गाफील राहून चालणार नाही असं ते म्हणाले या बैठकीला महसूल मंत्री बाळासाहेब थोरात आरोग्यमंत्री राजेश टोपे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख कोरोना कृतीदलाचे सदस्य आणि वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते राज्य शासनानं दूर्बल घटकातील आणि गरीब लोकांसाठी जाहीर केलेलं आर्थिक सहाय्य व्यवस्थित त्यांच्यापर्यंत पोहोचावे तसेच कोणत्याही तक्रारी येणार नाही यादृष्टीनं नियोजन करावं अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या जीवनावश्यक आणि आवश्यक सेवा सुविधा बंद केलेल्या नाहीत मात्र याचा अर्थ तिथे नियम मोडले जात आहेत किंवा गर्दी होत आहे असं दृश्य दिसता कामा नये अन्यथा त्या सुविधाही स्थानिक प्रशासनानं बंद कराव्यात अशा स्पष्ट सुचना मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या कोरोना विषाणूचं म्युटेशन झाल्याचं आपल्याकडील नमुन्यांमध्ये आढळलं आहे गेल्या वर्षीपेक्षा संसर्गाचा वेग खूप जास्त आहे तरुण पिढी जास्त संसर्गित झाली आहे ऑक्सिजन उपलब्ध करून घेण्यासाठी आपण युद्ध पातळीवर प्रयत्न करीत आहोत जिल्ह्यांच्या डॉक्टर्सनी बदललेल्या उपचार पद्धतींबाबत नेमकेपणानं काय करायचं ते राज्याच्या तज्ञ कृतीदलाकडून समजून घ्यावं असं आवाहनही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केलं जिल्ह्याजिल्ह्यातील कृतीदलांच्या डॉक्टरांनी उपचार पद्धतीबाबतच्या आपल्या शंकांचं निरसन करून घेतलं राज्य कतीदलाचे डॉक्टर संजय ओक शशांक जोशी तात्याराव लहाने यांनी देखील रेमडीसीव्हीरचा अनावश्यक वापर टाळावा हे सांगतांना ऑक्सिजन सांभाळून आणि गरजेप्रमाणेच वापरावा अशा सूचना केल्या एचआरसीटी तपासण्या तसंच प्लाझ्मा वापर याबाबतीतही त्यांनी मार्गदर्शन केलं मजरांची गर्दी अकोला मंबई पश्चिम नव्या टाळेबंदीच्या पार्श्वभूमीवर काल पुण्या मुंबईसह राज्यात अनेक ठिकाणी औद्योगिक वसाहतीतील बांधकाम क्षेत्रातीलतील हॉटेल व्यवसायातील परप्रातीय कामगारांनी पन्हा गावाकडे परतण्यासाठी रेल्वे स्थानक तसंच बसस्थानकांवर गर्दी केल्याचं आढळून आलं अनेक जण होळीनिमित्त गावाकडे गेले असून लॉकडाऊन लागेल या भीतीने परत यायला तयार नाहीत पहिल्या टाळेबदीनंतर ठेकेदार आणि कंपनी मालकांनी यंत्रणा राबवून कामगारांना परत आणले होतं आता नव्यानं कामगार गावी जाण्याची धास्ती निर्माण झाली असून त्यांना पुन्हा कसं आणणार अशी चिंता उद्योजकांना सतावते आहे

रेमडेसीवीर धळे पणे सरकारन रेमडेसिवीरचं उत्पादन आणि प्रवठा वाढविण्याचा आणि देशातील किंमती कमी करण्याचा निर्णय घेतला आहे

रसायन आणि खते राज्यमंत्री मनसुख मांडविया यांनी काल देशात रेमडेसिवीरच्या उपलब्धतेचा आढावा घेतला

सरकारने देशांतर्गत बाजारपेठेतील पुरवठा वाढविण्यासाठी या इंजेक्शनची निर्यात थांबवण्याचा निर्णय नुकताच घेतला होता पूण्यासह राज्यात गेल्या काही दिवसांपासून रेमडेसिविर इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाला आहे इंजेक्शनचा तटवडा आणि औषध विक्रेत्यांकडन होणारा काळाबाजार रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि जिल्हाधिकारी कार्यालयात नियंत्रण कक्ष स्थापन केला आहे औषध दकानातून रेमडेसिविर इंजेक्शन विक्रीला बंदी घातली आहे रुग्णांना रुग्णालयातच इंजेक्शन पुरवठा करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला सोमवारपासून रुग्णालयांनी केलेल्या मागणीप्रमाणे नियंत्रण कक्षातन वितरकामार्फत इजेक्शनचा पूरवठा केला जात आहे दरम्यान राज्यातील रेमडेसीवीरच्या तुटवडयासंदर्भात खासदार डॉ सुभाष भामरे यांनी काल केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ हर्षवर्धन यांची दिल्लीत भेट घेतली

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल नवी दिल्लीत केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरीयाल निशंक आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेवून याबाबतचा आढावा घेतला विद्यार्थ्यांचं आरोग्य सरकारसाठी सर्वोच्च प्राधान्य असल्याचं पंतप्रधानांनी यावेळी ठामपणे सांगितले विद्यार्थ्यांचं हित लक्षात घेवून शैक्षणिक नुकसान होणार नाही याची काळजी केंद्र घेईल असंही मोदी यांनी यावेळी नमूद केलं

या निकषांच्या आधारे दिलेल्या गुणांवर समाधानी नसलेल्या कोणत्याही उमेदवाराला अनुकूल परिस्थिती निर्माण झाल्यावर परीक्षेस बसण्याची संधी दिली जाणार आहे कोविडच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर अनेक राज्यांनी या परीक्षा रद्द करण्याची मागणी केली होती आरटीओ कार्यालय राज्यातील वर्तमान संचारबंदी आणि निर्बंधाच्या काळात राज्यातील परिवहन कार्यालयांमध्ये होणाऱ्या कामासंबंधी सविस्तर सुचना परिवहन आयुक्तांच्या मंजुरीने जारी करण्यात आल्या आहेत त्यानुसार नवीन वाहनांची नोंदणी हस्तांतरण योग्यता प्रमाणपत्राचं नुतनीकरण इत्यादि कामांचे नियम ठरवण्यात आले आहेत शिकाऊ आणि स्थायी वाहन चालक परवान्याचे काम बंद राहणार आहे ऑनलाईन पद्धतीने जी कामे अर्जदारांच्या उपस्थितीविना करण शक्य आहे ती करण्यात यावीत असं या सुचनांमध्ये स्पष्ट करण्यात आलं आहे याबरोबरच कोरोना महाराष्ट्र हे विशेष बातमीपत्र संपलं